जागतिक स्तरावर नव्या भारताबद्दल मोठा आशावाद असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह अनेक देशात भारतीयांनी आपला ठसा उमटवल्याचं त्यांनी सांगितलं नव्या कल्पना सांधिक कार्य आणि तंत्रज्ञान हे भाविष्यातल्या जगाचे तीन स्तंभ आहेत भारताचं पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष गाठण्यात युवकांच्या आशा आकांक्षा महत्त्वाचं योगदान देतील असंही ते म्हणाले फिट इंडिया चळवळीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं अमेरिकेत अलीकडे काही जागतिक नेत्यांशी आपण चर्चा केली त्यात एक समान धागा होता तो हा की नव भारत आणि युवा भारताच्या क्षमतांबद्दल या सगळ्यांचा दृष्टीकोन समान होता असं प्रधानमंत्री म्हणाले

जम्मू कश्मीर आता शांतता आणि भरभराटीच्या नव्या मार्गावर असेल असंही ते म्हणाले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक मान्यवरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथून उमेदवारी अर्ज दाखल केला राज्यातल्या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी खोटी आश्वासनं देऊन लोकांची सतत बोळवण केली असा आरोप चव्हाण यांनी त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलतांना केला आमचं सरकार सत्तेवर आलं तर शेतक यांना कर्ज तसंच शेतीची वीज बील माफी पाणी जात नाही तिथं सिंचन व्यवस्था निर्माण करणं सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार अशी आश्वासनं चव्हाण यांनी दिली काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला निवडणूकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला बीड जिल्ह्यात गेवराई विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज शिवसेनेच्या वतीनं दाखल केला औरंगाबाद इथल्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची सिल्लोड विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे ही घोषणा होताच सिल्लोडमध्ये शिवसर्तिकांनी फटाके फोडून घोषणा देत जल्लोष केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत वांद्रे इथं आयोजित मेळाव्यात ही घोषणा केली मेळाव्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत राज ठाकरे यांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील आपल्या पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं राज ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मनसेत प्रवेश केला शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी देखील मनसेत प्रवेश केला ते देखील मनसेतर्फे निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाच ऑक्टोबरला आपली पहिली प्रचारसभा पार होणार असून इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत असं ते म्हणाले शिवसर्तिकांची संमती असेल तर विधानसभा निवडणूक लढवायला तयार असल्याची घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे ते आज मुंबईत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे संचालक मंडळ विसर्जित करुन भारतीय रिझर्व बँकेनं त्यावर प्रशासकीय अधिकारी नेमला आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून जयभगवान भोरिया यांची नेमणूक करण्यात आली आहे

विद्यमान मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर त्यांच्या कर्नाल मतदारसंघात उभे राहणार आहेत बरोदा मतदारसंघात कुस्तीगीर योगेश्वर दत्त दादरीमधे कुस्तीगीर बबिता फोगट पेहोवा मतदारसंघातून माजी हॉकी कर्णधार संदीप सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे विद्यमान मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांना नारनौड तर ओमप्रकाश धानकर यांना बादली मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे

हे गुणात्मक मानांकन नीती आयोगानं तयार केलं असून आयोगाचे उपाध्यक्ष अमिताभ कांत यांच्या हस्ते आज मानांकनं घोषित झाली यामधे केरळ पहिल्या स्थानावर राजस्थान दुस या तर कर्नाटक तिस या स्थानावर आहे छोटया राज्यांमधे मणिपूर पहिल्या स्थानावर तर नंतर त्रिपुरा आणि गोवा आहे व्यापार क्षेत्रातल्या प्रशिक्षणार्थींना किमान पाच हजार रुपये विद्यावेतन देण्याची सूचना सरकारनं जारी केली आहे ही माहिती कौशल्य विकास मंत्री डॉ महेंद्र नाथ यांनी आज कौशल्य विकास परिषदेत दिली यावेळी विविध राज्यमंत्री उपस्थित होते

तसंच ग्रामीण स्तरावर कौशल विकास मित्रची नवी रचना निर्माण करण्यावर महेंद्र नाथ यांनी आपल्या भाषणात भर दिला वित्तीय सेवांबाबत चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांनी मुंबई शेअर बाजारात आज बँकीग क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री केली

माजी अर्थमंत्री पी

या प्रकरणी पुरावे नष्ट होण्याची शक्यता नसली तरी चिदंबरम् साक्षीदारांना फितवण्याची शक्यता आहे असं दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेश काईत यांनी सांगितलं त्यामुळे त्यांना जामीनावर सोडता येणार नाही

एअर चीफ मार्शल बी

धनुआ यांच्याकडून त्यांनी सूत्रं स्वीकारली

लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी आज पूर्व लदाख क्षेत्राचा दौरा करुन तिथल्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला

जोशी त्यांच्यासोबत होते

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकद्विला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली